मुख्यमंत्र्यांना संबोधून केले जाणारे अर्ज तसंच निवेदनं या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत हे अर्ज किंवा निवेदनं संबंधित क्षेत्रीय स्तरावरच्या यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार असून त्यावर कार्यवाहीबाबत लोकशाही दिनी आढावा घेतला जाईल साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर पडदा पडला आहे काल यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्र्यानी शिर्डी ग्रामस्थ प्रतिनिधी आणि संबंधितांची बैठक घेतली या बैठकीत पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला हरकत नसल्याचा निर्वाळा शिर्डी ग्रामस्थांनी दिला उद्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर समाधान झाल्याचं शिर्डीच्या ग्रामस्थांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची माहिती इस्रोनं काल दिली

खोट्या बातम्या हा पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी मोठा धोका असून या बातम्या देणारे लोक पत्रकारितेच्या पेशाला कलंकित करत आहेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या रामनाथ गोएंका पुरस्काराचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते

सामाजिक आणि आर्थिक असमानतेवर प्रकाश टाकणाऱ्या बातम्या आता दुर्लक्षित झाल्या असून त्यांची जागा आता थिल्लर गोष्टींनी घेतली आहे अशी खंत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज मुष्टीयुद्ध बॅडमिंटन टेनिस फुटबॉल आणि हॉकीचे अंतिम सामने होणार आहेत

या स्पर्धेत महाराष्ट्रानं काल दोनशे पदकांचा टप्पा ओलाडला

हरयाणा दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे

चलन बाजारात आज रुपया सहा पैशांनी घसरला